केंद्रात भाजपा सरकार द्सऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जनतेला उद्देशून लिहीलेल्या पत्रात प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की या लढ्यात भारताच्या कामगिरीनं सारं जग चकित झालं आहे अर्थव्यवस्थेला प्न्हा उभारी आणण्याच्या प्रयत्नांचा वस्त्पाठही भारत जगासमोर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या वर्षभरात आपल्या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले आणि देशाची वेगाने प्रगती झाली असं सांगून त्यांनी म्हटलंय की देशासमोर आणखी अनेक आव्हानं उभी असून त्यासंदर्भात ख्रप काही करण्याची आवश्यकता आहे याकरता आपण अहोरात्र काम करत असून देशवासियांच्या क्षमतेवर आपला जास्त विश्वास आहे या लढाईत अनेक मज्र छोटे व्यावसायिक फेरीवाले इत्यादींना त्रास भोगावा लागला तरी आपण सर्व एकज्टीने तो द्रर करू असं मोदी यांनी म्हटलं आहे या कसोटीच्या काळात सर्वांनी नियम आणि सूचनांचं पालन करावं आणि संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे

गेल्या वर्षभरात संसदेतली कार्यक्षमता वाढल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय की आता ग्रामीण शहरी क्षेत्रातला फरक प्सट होत चालला आहे केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सत्ता राबवण्यावर जास्त भर राहिला असून देशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक संस्था उद्ववस्त होत आहेत असं काँग्रेसनं म्हटलं आहे

नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असेही प्रथमच घडलं आहे

कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू स्पारी पान पानमसाला ग्रटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन थ्कण्यास व ध्म्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी थ्ंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्राद्र्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विदयार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी स्धारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही म्ख्यमंत्र्यांनी केली

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ

इतर जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तीना स्व जिल्ह्यात परत येण्यासाठी शासनाने ई पास ची स्विधा उपलब्ध केली आहे

एकच व्यक्ती वारंवार अर्ज करून बेकायदेशिरपणे रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात जात असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर ग्न्हा दाखल करण्यात आला आहे

त्यापैकी तीन मृत आहे

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जून महिन्यासाठी केंद्र व राज्य शासनाकड्रन अपेक्षित मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्यात व अमरावती शहरात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्रक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री एड

यात एका तीन वर्षाच्या म्लाचाही समावेश आहे जिल्हाधिकाऱ्यांसह रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी या सर्व रुग्णांना टाळ्या वाजवून रुग्णांना निरोप दिला अमरावती शहरात कोरॉनाची झपाट्याने वाढ होत असताना आज शहरात कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले

त्याम्ळं शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला आहे

जिंदगी कैसी है पहेली कहीं दूर जब दिन ढल जाए अशी अनेक गीतं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली रजनी या दूरदर्शन मालिकेचं त्यांनी लिहीलेलं शीर्षकगीत सर्वतोमुखी झालं होतं बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जम्क्ती योजनेतून घेतली आहे अशी ग्वाही म्ख्यमंत्री श्री उद्वव ठाकरे यांनी आज विविध बँकांना दिली

व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपम्ख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दादाजी भ्से आणि राज्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते मुख्यमंत्री म्हणाले की महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे

पण कोरोनाच्या संकटाम्ळे काही शेतकऱ्यांची कर्जम्क्ती बाकी राहिली आहे